ते आज शांघाय सहकार्य संघटनेच्या आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेत बोलत होते

कोविड स्थिती दिवसभरात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्ती नव्यानं आढळलेले कोरोना बाधित आणि कोरोना मुळे दगावलेल्या व्यक्तींच्या संख्ये संदर्भात आज नवा उच्चांक नोंदवला गेला

एक दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याचा हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे

हाही एक उच्चांक आहे

दिवसभरातल्या मृत्यूंची ही संख्याही आतापर्यंतची सर्वाधिक आहे

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या कोवॅक्सिन या देशातील पहिल्या लसीच्या मानवांवर घेतल्या जाणाऱ्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना नवी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत आजपासून सुरुवात झाली असल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिली आहे या लसीचा पहिला डोस आज दुपारी तिशीच्या वयाच्या एका तरुणाला इंजेक्शनद्वारे देण्यात आला

आज पहिला डोस देण्यात आलेल्या व्यक्तीची दोन दिवसांपूर्वीच वैद्यकीय तपासणी करून त्याच्या आरोग्याशी संबंधित सर्व घटक सर्वसामान्य पातळीवर असल्याची खात्री करून घेण्यात आली होती पाच दशांश मिलिमीटरचा पहिला डोस त्याला देण्यात आल्यानंतर त्याच्यावर संध्याकाळपर्यंत तरी कुठलेही साईडइफेक्ट आढळले नसून त्याच्या प्रकृतीचं दर दोन तासांनी पुढील सात दिवस बारकाईनं निरीक्षण केलं जाणार असल्याचं डॉक्टर राय यांनी सांगितलं इतर स्वयंसेवकांचे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्यांच्यापैकी आणखी जणांना उद्या कोवॅक्सिनचा डोस दिला जाणार असल्याची माहितीही डॉ राय यांनी दिली

ऑक्सफर्ड मॉडेर्ना आणि चीनमध्ये विकसित करण्यात आलेली आणखी एक अशा एकूण तीन लसी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत लसींच्या चाचण्यांची ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असली तरी वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यात सुसंवाद असेल तर ही प्रक्रिया जलद होऊ शकते असंही त्यांनी म्हटलं आहे लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत सुरक्षितता आणि प्रभाव हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून प्रशांत जाधव

याबाबतचं पत्र गृहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे स्वातंत्र्य दिन समारंभात गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणं उपस्थित लोकांनी सुरक्षित अंतराचं पालन करणं अनिवार्य असल्याचे निर्देश या पत्रात राज्य जिल्हा तसंच पंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर साजरा होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळादेखील यावर्षी साधेपणानं साजरा केला जाणार आहे पंतप्रधानांचं भाषण मानवंदना ध्वजारोहण राष्ट्रगीत एवढेच कार्यक्रम या सोहळ्यात होतील डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी स्वच्छता कामगार यांसारख्या कोविड योद्ध्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना या कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात येणार आहे तसंच डीजीटल माध्यमातून या कार्यक्रमात अधिकाधिकलोकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना देखिल देण्यात आल्या आहेत

शॉपिंग माल संस्था तसंच इतर कार्यालयांनी पीपीई कीट बाबतही हीच काळजी घ्यायची आहे असही सी पी सी बी नं म्हटलं आहे राजस्थान राजस्थानातील सध्याची राजकीय परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दुपारी आपल्या समर्थक आमदारांसह राज्यपाल कलराज मिश्र यांची यांची भेट घेऊन राज्य विधानसभेच तातडीनं अधिवेशन घ्यावं अशी त्यांच्याकडे मागणी केली त्यावर राज्यातील या सद्यस्थिती बाबत आपल्याला कायदेतज्ज्ञाचं मत जाणून घेणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी या आमदारांना सांगितलं

दरम्यान या सर्व मुद्द्यांवर भाजपानं तीव्र नापसंती व्यक्त केली आहे

भारत आणि आसियानदरम्यान धाडस निर्धार यांसारख्या काही बाबी समान असल्यानं यापुढील काळ त्यांचा आहे असं डॉक्टर सिंग यांनी भारत आसियान विमेन्स बिझनेसफोरम आणि फिक्कीच्या वतीनं आयोजित सीमेपलीकडील उद्योजकांशी संवाद या कार्यक्रमात बोलताना सांगितलं राष्ट्रपती राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज आनंदीबेन पटेल यांची मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे पटेल सध्या उत्तरप्रदेशच्या राज्यपाल असून लालजी टंडन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे मध्यप्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे जावडेकर भविष्यात देश पर्यावरणाच्या दृष्टीनंही समृद्ध हिरवाईनं नटलेला असावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

देशाच्या वित्तीय स्थिरतेसंबंधीचा द्विवार्षिक अहवाल अर्थात एफएसआर प्रसिद्ध केल्यानंतर ते मुंबईत बोलत होते बँका तसंच इतर वित्तीय संस्थांनी आपल्या लवचिकतेत वाढ व्हावी यासाठी आपल्या भांडवलाची पातळी वर न्यावी असंही ते म्हणाले

ऐकुया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर संपर्कविरहित तिकीट तपासणीसाठी एक अॅप विकसित केले आहे तर प्रवाशांच्या तपासणीसाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर केला जात आहे

त्यामुळे नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या थर्मल गन या तापमापक यंत्रापेक्षा हेल्मेटद्वारे लवकर तपासणी करणं शक्य होत आहे तर पुढील टप्प्यात स्वयंचलित क्यूआर कोड आधारित तिकीट तपासणीसह प्रवेशाच्या आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी फ्लपवर आधारित प्रवेशद्वार बसवण्याचे नियोजन केलं जाणार आहे

बिहारमध्येही गंडक बागमतीसह काही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत

हवामान उत्तराखंड उत्तर प्रदेश झारखंड अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय राजस्थान मध्य प्रदेश कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे